न्यायमूर्ती एन व्ही रामण्णा यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यांच्या पीठानं हा निर्णय दिला अक्षय कुमार सिंग आणि पवन गुप्ता तिर दोन दोषी आरोपींनी मात्र दुरुस्ती याचिका दाखल केली नव्हती आरोपींना फाशीपासून वाचण्याचा हा अंतिम मार्ग होता मात्र ही याचिका फेटाळल्यामुळे चारही आरोपींना या प्रकरणी फाशी देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराबाबतच्या माहितीचं संवर्धन करुन ती माहिती पोलिसांना पुरवावी असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं व्हॉटसअॅप आणि गुगलला दिले आहेत पाच जानेवारीला झालेल्या हिंसाचाराची कथित रुपरेषा प्रसिद्ध झालेल्या दोन व्हॉटसअॅप समुहांच्या सदस्यांचे भ्रमणध्वनी संच लवकरात लवकर जप्त करावेत असंही न्यायालयानं पोलिसांना सांगितलं आहे पोलिसांना हवं असलेलं हिंसाचाराचं सीसीटीव्ही चित्रीकरण जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या प्रशासनानं उपलब्ध करुन द्यावं असे निर्देशही न्यायमूर्ती ब्रिजेश सेठी यांनी दिले विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं ही कार्यवाही केली दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीची अधिसूचना आज जारी झाली त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल व्हायलाही सुरुवात झाली आहे

भारतासमोरील भू राजकीय आणि भू आर्थिक आव्हानांवर विचार करण्यासाठी अत्यंत महत्वाची अशी जागतिक परिषद रायसिना संवाद आज सायंकाळी सुरू होणार आहे भारताची ही अत्यंत महत्वाची परिषद असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्घाटन सत्राला उपस्थित राहणार आहेत जगासमोर असलेल्या महत्वांच्या आव्हानांवर राज्याचे सात माजी राष्ट्रप्रमुख आपली मते मांडतील परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि ऑब्झव्हर रिसर्च फाऊंडेशन यांनी प्रतिषित परिषदेच्या पाचव्या आवृत्तीचं संयुक्त आयोजन केलं आहे

ज्ञाणच्या अधिकृत वृत्तसंस्थेनं त्यांच्या उपस्थितीची पुष्टी केली आहे स्तनांच्या कर्करोगाचं निदान सुरवातीलाच होण्यासाठी महिलांमधे मोठया प्रमाणावर जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे असं आरोग्य आणि कुटुंबकल्याण सचिव प्रिती सुदान यांनी सांगितलं त्या आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होत्या

दत्तक विधान प्रक्रिया ही आता फक्त दत्तक घेतलेल्या मुलाला घरी आणण्यापुरता मर्यादित राहीलेली नसून या प्रक्रियेद्वारे त्या मुलाचे हक्क आणि अधिकारांचं कायदेशीररित्या संरक्षण होतं असं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती जिणी यांनी म्हटलं आहे या प्रक्रियेद्वारे दत्तक मुलांची जबाबदारी कायद्यानं पालकांकडे येते असं त्या म्हणाल्या केंद्रीय दत्तक विधान प्राधिकरणानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या आज बोलत होत्या

सोन्याचे दागिने आणि वस्तुंवर हॉलमार्कचा शिक्का असणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे असं अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते यासंदर्भात सरकार उद्या अधिसूचना जारी करेल असं पासवान यांनी सांगितलं

या नव्या प्रणालीमुळे सोने व्यापार आणि दागिने निर्मिती क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराला आळा बसेल तसंच ग्राहकांच्या हक्कांचं रक्षण होईल असं पासवान यावेळी म्हणाले

वातावरण विज्ञान क्षेत्रात घडणा या बदलांची माहिती देणान्या नियतकालिकानं प्रसिद्ध केलेल्या अभ्यासात याचा उल्लेख करण्यात आला आहे यात वाढलेलं तापमान समुद्राची वाढती पातळी आणि सागरी जीवसृष्टीला पोहोचणारी हानी या मुद्यांचा समावेश आहे लडाख भू कंप प्रवण क्षेत्रात गणलं जात असल्यानं हानीग्रस्त भागाच्या पुनर्स्थापनेच्या दृष्टीनं राष्ट्रीय भू कंप जोखीम निवारण कार्यक्रमांतर्गत आज लडाखमध्ये बैठक झाली लडाख भू कंप प्रवणतेच्या सहाव्या स्तरावर आहे त्यामुळे सिरती पायाभूत सुविधांना धोका असल्यानं पुनर्स्थापनेच्या दृष्टीनं ही बैठक झाली आजची बैठक नायब राज्यपाल उमंग नरुला यांच्या अध्यक्षतेखाली झाली आपतकालिन व्यवस्थेच्या दृष्टीनं आपण पूर्व नियोजन करु शकतो मात्र निसर्गापुढे आपण हतबल आहोत असं त्यांनी सांगितलं

जिणकडून झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनचं विमान चुकून दुर्घटनाग्रस्त झाल्याप्रकरणी काहीजणांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती जिणच्या न्यायव्यवस्थेचे प्रवक्ते गुलाम हुसेन उमाईली यांनी दिली आहे याप्रकरणी जबाबदार असणा यांना जिण कठोर शासन करेल असं अध्यक्ष हसन रौहानी यांनी आज दूरचित्रवाणी संदेशाद्वारे जाहीर केलं आहे सकारात्मक पाऊल उचललं असून भाविष्यात अशी चूक होणार नाही असा विश्वास लोकांना दिला आहे असंही ते म्हणाले जम्मू कश्मीर मध्ये झालेल्या जोरदार हिमस्खलनामुळे गेल्या दोन दिवसात सुरक्षा दलाचे पाच जवान आणि पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे उत्तर कश्मीर मधल्या कुपवाडा आणि गंदेरबल जिल्ह्यात हिमवृष्टीच्या विविध घटनांमध्ये या नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत नियंत्रण रेषेजवळच्या माछिल विभागामध्ये मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव झाला असून चार जवान बर्फाखाली गाडले गेल्यानं मरण पावले तर अनेक जवानांची सुटका करण्यात आली आहे हिमवृष्टी बाधित क्षेत्रात अद्याप बचाव मोहीम सुरु आहे